काही ठळक बातम्या

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात महत्वपूर्ण वाढ केली

देशभरातील सर्व खेडयांचा विकास करण्यावर सरकारची प्राथमिकता असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्री नरेंद्र सिंग तोमर यांचं प्रतिपादन

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनेक उपाय योजना राबविण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

आसरा मोबाईल एप्लीकेशनचा आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात महत्वपूर्ण वाढ केली ही वाढ प्रदील महिन्यापासून लागू होईल आपलं सरकार पोषण आहार आणि उत्तम आरोग्य सुविधांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यावर भर देत असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले पोषण माहच्या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरव्सिंगच्या माध्यमातून श्री मोदी सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांशी संवाद साधत होते याखेरीज सर्व आशाा कार्यकर्त्यांना आणि मदतनिसांना पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मोफत विमा संरक्षण दिलं जाणार आहे अंगणवाडी सेविकांना दिल्या जाणाऱ्या मानधनातही महत्वपूर्ण वाढ जाहीर केली आहे आतापर्यंत ज्यांना तीन हजार रू

मिळणार आहेत

मिळत होते

मिळणार आहे

कॉमन अप्लीकेशन सॉफ्टवेअर यासारखी तंत्रज्ञाने वापरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना अतिरिक्त प्रोत्साहन पंतप्रधानांनी जाहीर केलं

देशभरातल्या आशा अंगणवाडी आणि एएनएम कार्यकर्त्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला एकत्रपणे काम करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचं नावीव्यपूर्ण साधने आणि तंत्रज्ञान वापरण्याचे आरोग्य पोषण सेवा सुविधा सुधारण्याचे आणि क्रपोषण कमी करण्यासाठीच्या पोषण अभियानाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी कौतुक केले

वेदान्त आणि योगाच्या तत्वज्ञानाची ओळख करून देणाऱ्या काही व्यक्तींमध्ये ते एक होते अशी त्यांची ओळख आहे हा कार्यक्रम कोईम्ब्तूर इथया रामकृष्ठ मठातर्फे आयोजित करण्यात आला होता यानिमित्त नागपुरातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्येही त्यांच्या भाषणाचं वाचन करण्यात आलं पोलाद मंत्रालय यंदा प्रथमच द्रय्यम पोलाद क्षेत्रासाठा प्रस्कार प्रदान करणार आहे

र्विकास आर्माण रोजगार र्नामतीत द्य्यम पोलाद क्षेत्र महत्वाची भूर्ममका बजावत असून त्यांना प्रोत्साहनापर हे पुरस्कार देण्यात येणार आहेत

यामुळे र्मननावी शेअर होल्डींगसारख्या गैरप्रकारांना पायबंद घालता येईल तसेच पारदशकता येईल देशभरातील सर्व खेडयांचा विकास करण्यावर सरकार प्राथमिकता देणार असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं त्यांच्या मंत्रालयांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते ग्रामीण भागाला शहराशी जोडण्यासाठी रस्ते निर्माण करण्यात आले असून केंद्रातर्फे उच्च दर्जाचं शिक्षण तसंच उत्तम आरोग्य केंद्राद्वारे सुविधा प्रखण्यात येत असल्याचंही श्री तोमर यांनी यावेळी सांगितलं मनरेगाच्या माध्यमातून खेडयांमध्ये रोजगार निर्माण झाला असून गेल्या चार वर्षात मनरेगा योजनेतील श्वष्टाचारही कमी झाला असल्याचं त्यांनी सांगितलं गावांमध्ये गरीब जनतेसाठी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती होत असल्याचंही श्री तोमर यावेळी म्हणाले महात्मा ज्योतिबा फ्रले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनेक उपाय योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला आहे

राज्यात जागतिक दर्जाची अभिमत विद्यापीठ स्थापन करण्यासाठी विविध सोयीसुविधा देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला यवतमाळ तसंच सांगली जिल्हयांमध्ये अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे

म्रंबईत दहीसर ते मीरा भाईदर आणि अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा दोन मार्गावरच्या मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली इंद्रो कृषी हा व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी तसंच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी खात्रीपूर्वक आणि संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे

प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता करणं आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पिक उत्पादन मिळवणं हा या योजनेचा उद्देश आहे

ते आज झोपडपट्टी पूनवसन प्रार्धकरणाने तयार केलेल्या आसरा मोबाईल एप्लोकेशनचा शुभारंभ करताना बोलत होते

फडणवीस म्हणाले झोपडपट्टी प्रनवसन प्राधिकरणाने डिजिटलायझेशनची चांगलो सुरुवात केलो आहे

या र्वभागाने त्यांच्या संपूण कामकाज आर्गाण व्यवहाराचे डिजिटलायझेशन करावे प्रारंभी झोपडपट्टी पूनवसन प्राधिकरणाचे मुख्य कायकारो अधिकारो दोपक कपूर यांनी या आसरा अॅपचे सादरोकरण करून मार्ाहती दिलां आसरा हे अॅप इंग्रजी व मराठां भाषेत उपलब्ध असून बृहन्मुंबई महानगरपाालका हद्दीतील झोपडपट्टी पुनवसन योजनांची र्सावस्तर मार्ाहती त्यात असणार आहे जीपीएसच्या मदतीने आसरा एपद्वारे वैयक्तीक झोपडीची मार्गाहती प्रस्ताावत योजना व झोपडपट्टी पुनवसन क्षेत्र घोषीत असलेल्या योजनांची मार्गाहती या एपद्वारे र्ममळू शकते

र्वांडअळी नियंत्रणात उत्कृष्ट काय केलेल्या अधिकारां कमचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मार्गानत कराव अशा सूचनाही त्यांनी यावेळी र्दिल्या कृषी र्वभागाच्या र्वावध योजनांचा आढावा घेण्यासाठी श्री खोत यांच्या अध्यक्षतेखालां एका बैठकांचे आयोजन करण्यात आले होते विवेकानंद केन्द्र कन्याक्रमारी महाराष्ट्र प्रांत आयोजित भारतीय संस्कृती परीक्षेचे आयोजन शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यासाठी न्रकतेच करण्यात आले होते या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे एक दिवसीय शिबीर दि

या एकदिवसीय शिबीरामध्ये कविक्रलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे शास्त्री या पदवीअभ्यासक्रमात शिकणा या कू प्रियंका बागडे हिने नागपूर जिल्हयातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला ज्येष्ठ संगीतकार आर्गाण गायक सुधीर फडके अथात बाबूजी प्रासध्द कवी पटकथा र्आण संवाद लेखक ग

माडगूळकर अथात र्गादमा तसेच लोकप्रिय लेखक नाटककार कथाकार प्

याबरोबरच आजचं प्रार्दोशक बातमीपत्र संपलं

नमस्कार